पर्यटन उत्सव अर्थात पर्यटन पर्वाला आजपासून सुरवात

र्वदभाला औदर्योगिक र्वकासात अग्रेसर करणार असल्याची मुख्यमंत्री श्री देवद्र फडणवीस यांची ग्वाहो

निवृत्तीवेतन मंजूर न झालेल्या निवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांची निवृत्तीवेतन प्रकरणे निकाली काढण्यासाठी पेंशन अदालतचं आयोजन पर्यटन उत्सव अर्थात पर्यटन पर्वाची सुरवात आजपासून देशात सुरू होणार आहे गृहमंत्री श्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते नवी दिल्लीत आज उद्घाटन होणार आहे तर पर्यटन पर्वाचाच दुसरा भाग पर्यटन मंत्रालय तसंच इतर केंद्रीय मंत्रालय राज्य सरकार आणि सहयोगी यांच्या सहकार्यानं संपन्न होणार आहे आकाशवाणी वार्ताहरानं दिलेल्या माहितीन्रसार पर्यटन विकासाचे फायदे तसंच देशातील सांस्कृतिक विभिन्नता आणि पर्यटनाला चालना देणं ही या पर्यटन पर्वामागची मुख्य कल्पना आहे

यामध्ये देखो अपना देश सर्वांसाठी पर्यटन तसंच पर्यटन आणि शासन तसंच तीन हजार महत्वाच्या उत्सवांचाही यात इतर केंद्रीय मंत्रालय आणि राज्य यांच्या सहकार्यानं समावेश करण्यात आला आहे पंतप्रधान नरद्र मोर्दो यांनी सुरु केलेल्या स्वच्छ भारत र्आभयानाचा दुसरा भाग सुरु होत असून गांधी जयंतीपयत हे र्आभयान चालणार आहे पंतप्रधानांसह देशभरात हे र्आभयान सुरु झालं आहे

या र्आभयानाच्या र्नामत्तानं कचरा वेचताना आपल्या लक्षात येईल कों कचरा करण बंद केले तरी अध्याहून अाधक भारत आपोआपच स्वच्छ होईल अशी भावना कद्रीय आयुष्य राज्यमंत्री श्री श्रीपाद नाईक यांनी म्हार्दाळ इथं व्यक्त केलां

स्वच्छता ही सेवा चळवळ पंधरवाडा याअंतर्गत स्वच्छ ग्रामसभांची देशातील सर्व खेड्यांमध्ये सुरूवात होणार आहे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी काल व्हिडिओकॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमाची सुरवात केली आपल्या गावातील ग्रामपंचायतीतील स्वच्छता आढावा आणि त्याबद्दल भविष्यातील योजना हा या ग्रामसभेचा मुख्य हेतु आहे

औदर्योगिक क्षेत्रात मागास असलेल्या भागांच्या समतोल र्विकासाला प्राधान्य देण्यासाठां नवीन औदर्योगक धोरणात प्राधान्य देतांनाच र्विदभाचे औदर्योगक क्षेत्रातील मागासलेपण द्र करुन आवश्यक स्रावधा र्आण सवलती देण्यात येऊन औदर्योगक ावकासात अग्रेस करणार असल्याची ग्वाहो मुख्यमंत्री श्री देवद्र फडणवीस यांनी नागपूर इथं दिलो राज्याचे नवीन औद्योगिक धोरण तयार करताना मराठवाडा आर्गिण विदभा संदभात विदभ इंडस्ट्रीज अर्सोशिएशननी सूर्चावलेल्या सूचनांचा प्राधान्यानं समावेश करण्यात येईल असंहो मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहोर केलं

यावेळी व्होंआय सोलर उदयोग गौरव पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री देवद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी मागदशन करतांना ते बोलत होते व्यासपीठावर सर्वाच्च न्यायालयाचे र्निवृत्त न्यायमूर्ता व्हो

र्शिरपूरकर खासदार श्री कृपाल तुमाने डॉ र्वकास महात्मे आमदार डॉ आशिष देशमुख लघुउद्योग र्वकास महामंडळाचे अध्यक्ष श्री संदोप जोशी व्होआयएचे अध्यक्ष श्री अतुल पांडे सोलर ग्रुप कंपनीचे अध्यक्ष श्री सत्यनारायण न्रवाल व्होआयएचे र्साचव डॉ

राज्यात उदयोजकांना आवश्यक पायाभूत सुर्वधा र्मिमाण होत असल्यामुळ र्विदभ र्आण मराठवाङ्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत असून औद्योगक क्षेत्रात समतोल ावकास करताना भौगोलक र्पारस्थितीचा अभ्यास करुन धोरण तयार करण्यात येत असल्याचं यावेळी त्यांनी सांगगतलं मुख्यमंत्री श्री देवद्र फडणवीस यांनी नागपूर शहरातील र्वर्ववध सावर्जानक गणेश मंडळांना भेट देऊन श्रीगणरायाचं दशन घेतलं

सवाच्या जीवनामध्ये सुख समाधान आरोग्य ऐश्वय लाभावं आर्गण सवसामान्य नार्गारकांच्या जीवनातील संकटे द्र व्हावीत अशी प्राथनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी श्री गणेश चरणी केलो यावेळी लघु उदयोग ावकास महामंडळाचे अध्यक्ष श्री संदोप जोशी आर्गण अन्य मान्यवर उपस्थित होते गणेश र्वसजनासाठी र्वसजनस्थळी कृत्रिम टाक्यासह प्लास्टोकचे कृत्रिम टँक उपलब्ध करून देण्यात आले आहेत

गणेश विसजनासाठां नागपूर महानगरपर्रालकेतफ करण्यात आलेल्या व्यवस्थेचे काल कायकारां महापौर श्री दोपराज पार्डाकर आर्ण स्थायी सर्सामती सभापती श्री वीरद्र कुकरेजा यांनी र्भनरोक्षण केले शहरातील नाईक तलाव सक्करदरा तलाव आर्भाण गांधीसागर तलावावरोल गणेश विसजनस्थळांची पाहणी करून कायकारो महापौर श्री दोपराज पार्डाकर र्आण स्थायी स्थामती सभापती श्री वीरद्र कुकरेजा यांनी व्यवस्थेचा आढावा घेतला नाईक तलावामध्ये र्पारसरातील नार्गारकांकडून सांडपाणी सोडलं जातं त्यामुळं तलाव अस्वच्छ होत आहे

महाराष्ट्र शासन देखील या आयुष्यमान योजनेच्या सव आजारांचा समावेश राज्य शासनाच्या महात्मा फुले आरोग्य योजनेत करुन त्या माध्यमातून ज्यांना आयुष्यमान आरोग्य योजनेचा लाभ मिळू शकला नाही त्यांनाही अत्यार्ध्रानक असे मोफत उपचार ामळण्याची सोय करुन देईल

धुळे जिल्हा आाण शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी महत्वाचे प्रकल्प हाती घेण्यात आले असल्याचेही त्यांनी नमूद केले र्दिवंगत पंतप्रधान अटल बिहारां वाजपेयी यांच्या स्मृती प्रित्यथ राज्याचे जलसंपदा तथा वैद्याकय शिक्षण मंत्री गिरांष महाजन यांच्या पुढाकाराने धुळ्यात जिल्हास्तरांय अटल आरोग्य शंशबीर आज धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकोय वैद्र्याकय महार्ावद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आले शेतकऱ्यांनी शेती उत्पादन घेतांना रासार्यानक खते किटकनाशकांऐवजी गाईच्या शेणाचा खत म्हणून वापर केल्यास र्जामनीची उत्पादन क्षमता र्टिकून राहते यामुळे शेतीतील उत्पादनासाठी लागणारा खच ही कमी होतो

त्यामुळे रसायर्नावर्राहत खाद्यपदाथाचा सकस आहारात वापर होऊन देशाच्या अथव्यवस्थेला त्याचा फायदा मिळतो असे प्रांतपादन पद्मश्री डॉ

वसंतराव देशपांडे सभागृह येथे नागपूर नॅचरल संस्थेच्या वतीने एक र्ादवसीय चला र्मानसगाकडे प्र्राशक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले

कॅन्सर विशेषज्ञ डॉ कृष्णा कांबळे नागपूर नॅचरल संस्थेचे प्रणेता हेमंर्तासंग चौहान आदो प्रामुख्याने उपस्थित होते

वाढत्या लोकसंख्येला पूरक शेती उत्पादनात वाढ करण्यासाठां घातक र्फकटकनाशके रसायनांचा वापर केला जातो

तो टाळण्यासाठी प्रत्येकाने र्निर्यामत जीवनात नैर्सागक संसाधनाचा वापर करावा त्यामुळे देशाच्या अथव्यवस्थेला त्याचा लाभ ामळेल त्यामुळे जमीन व पयायाने मानवी शरांर संपदेचे जतन करता येईल असे मत पद्मश्री डॉ स्रभाष पाळेकर यांनी व्यक्त केले

त्यामुळे नैर्सागक संसाधनांचा ऱ्हास होत आहे हा ऱ्हास थांबवायचा असेल तर प्रत्येक नार्गारकांनी नैर्सागक साधनांचा वापर करणे आवश्यक आहे जसे ट्रथब्रथ कंवा पेस्टऐवजी दंतमंजनचा वापर करणे साबणाऐवजी मुलतानी माती र्णांवा र्चिक्कन मातीचा वापर करावा अशा र्वावध र्निसगात आढळणाऱ्या वस्तूचा वापर केल्यास त्याचा देशाच्या अथव्यवस्थेला फायदा होतो

पशन अदालतमध्ये महालेखाकार र्वभागाचे प्रांतांनधी उपस्थित राहणार असून सव कायालय प्रमुख आहरण व संवितरण र्आधकाऱ्यांनी प्रर्लांबत प्रकरणांचे दस्तावेज घेऊन उपस्थित राहण्याच्या सूचना कायालयाच्या वतीने देण्यात आल्या आहे पशन अदालतच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रर्लंबत प्रकरणे र्णनकार्ला काढण्याचे आवाहन लेखा व कोषागारे र्वभागाचे सहसंचालक र्विजय कोल्हे यांनी केले आहे